आयसीसी एक दिवसीय क्रिकेट फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली अग्रस्थानी तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाची ठरणाऱ्या अटल भूजल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूरी दिली एकूण सहा हजार कोटी रुपयांची ही योजना येत्या पाच वर्षात ग्जरात हरयाणा कर्नाटक मध्यप्रेदश महाराष्ट्र राजस्थान आणि उत्तर प्रदेशातल्या निवडक क्षेत्रात लागू केली जाणार आहे या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांना आजच्या निर्णयांबददल माहिती दिली

नादारी आणि दिवाळखोरी कायदा सुधारणा वटहक्म जारी करायलाही आज मंत्रिमंडळाची मंज्री मिळाली मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे

ध्वळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरलेल्या भाजपला शिरपूर तालुक्यात यश मिळालं आहे आज अर्ज छाननीच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्यानं भाजपला एका जिल्हा परिषद गटांमध्ये आणि एका पंचायत समिती गणामध्ये विजय मिळाला आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीसह दहा पंचायत समित्यांच्या निवडण्का जाहीर झाल्या आहेत

दरम्यान बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून महामंडळाची अधिकाधिक कर्ज प्रकरणं मंजूर करावीत असे निर्देश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिले

ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरणार असलेल्या दोन दिवसांच्या या संमेलनाचा प्रारंभ शनिवारी ग्रंथदिंडीनं होणार आहे संमेलनात पानिपतकार विश्वास पाटील यांची म्लाखत प्स्तक विक्रीच्या नव्या वाटा सर्जनशील क्ट्ंबाशी संवाद प्रवास प्स्तक निर्मितीचा हे परिसंवाद तसंच निमंत्रितांचं कविसंमेलन होणार आहे आकाशवाणीच्या वार्षिक प्रस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज झालं

या दोन्ही स्थानकांदरम्यान धिम्या जलद मार्गांसह पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर पाच तास वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे

बीड जिल्ह्यात केजजवळ चंदन सावरगाव इथं औरंगाबाद म्खेड बस आणि केजहन बीडकडे कोंबड्या घेऊन जाणा या टेंम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला

अपघातात बसची उजवी बाजू चिरली गेली चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीत भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या तर रोहित शर्मा द्रसऱ्या स्थानावर आहे रोहित शर्माने रविवारच्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला आहे

नांदेड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या ऐक्यात याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील लोहमार्गावर कायदा स्व्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं प्रवाशांच्या स्रक्षिततेचा आढावा घेण्यासाठी लोहमार्ग पोलिस अधिक्षक विश्वप्रकाश पानसरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा केला या दोन दिवसांच्या दौर्यात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर वरोरा भद्रावती बल्लारपूर मधल्या विविध पोलिस ठाण्यांना भेटी दिल्या आणि सुरक्षेचा आढावा घेतला प्रभ् येश् ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजेच नाताळचा सण उदया साजरा होत आहे आज रात्री बारा वाजल्यापासून या सणाला स्रुवात होईल नाताळ सणानिमित आकाशवाणीच्या एफएम रेनबो वाहिनीवरून आज रात्री साडेनऊ वाजल्या पासून मध्यरात्रीपर्यंत प्रार्थनेचं प्रसारण केलं जाणार आहे मिनी जेरुसलेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये येशू ख्रिस्ताच्या मिरवणूका निघायला स्रुवात झाली आहे तर अहमदनगर आणि जिल्ह्यातील अनेक चर्च विदयुत रोषणाईनं उजळून निघाली आहेत यवतमाळ शहरात आज सलगद्स या दिवशी अतिक्रमणे हटवण्यात आली हिंदी हायस्कूल परिसर दाते महाविद्यालय परिसर तसंच श्रोत्री दवाखान्याजवळील अतिक्रमणे हटवण्याची धडक कारवाई नगर परिषदेने केली अतिक्रमण धारकांनी पथकाला घेराव घालून विरोध करण्याचा प्रयत्न केला होता परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यास बारा हजार रुपये प्रोत्साहन अनृदान देण्यासाठी सध्या जिल्ह्यात मोहीम स्रू आहे

ध्ळे शहरातल्या आझादनगर पोलिसांनी पारोळा रोड चौफ्लीजवळ सोमवारी रात्री गावठी पिस्तूल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघा जणांना रंगेहाथ पकडलं

भिवराज साळवे आणि महेश राजेंद्र शिंदे अशी त्यांची नावं आहेत